नवी दिल्लीत आज उद्योजकता आणि व्यापार विकास या विषयावरच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचं उद्वाटन केल्यानंतर ते बोलत होते आयुर्वेदाची बाजारपेठ वाढावी यासाठी सरकार गेल्या चार वर्षांपासून विविध प्रकारे पुढाकार घेत असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं

पेट्रोल आणि डीझेलच्या दरात आज प्न्हा घट पहायला मिळाली गेल्या काही दिवसांपासून धिनाच्या दरात सातत्याने कपात होत आहे

रेल्वे सुरक्षा दलानं ई तिकीटांची दलाली करणा यांविरोधात छापासत्र सुरू केलं आहे

दिपावलीच्या सणाचा उत्साह सर्वत्र दिसतो आहे आज वसुबारस गोठ्यातल्या पशुधनाची पूजा करण्याचा दिवस मानला जातो

विविध रंगांचे आणि आकृत्यांचे आकाशकंदील रोषणाईच साहित्य फ़ुलं रांगोळीचे रंग पणत्या अशा वस्तंनी बाजार फुलले आहेत

मिठायांच्या दुकानांमधेही गर्वी पहायला मिळते आहे घरोघरी दीपावलीच्या आगमनाची तयारी होताना दिसते आहे भारतीय नौदलातले माजी व्हाईस अँडमिरल मनोहर प्रल्हाद अवटी यांचं आज पहाटे सातारा जिल्ह्यात विंचूर्णी श्वं निधन झाले

लातूरच्या विलास सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं सेद्रिय ऊसलागवडीची योजना राबविण्यात आली

सेंद्रिय ऊस शेती करून सेद्रिय साखर उत्पादन यशस्वीपणे करणारा देशातील पहिला विलास साखर कारखाना ठरला आहे अहमदनगर महानगरपालिका निवडणुकीत सुमारे चारशे जणांवर तडीपारीची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहल द्विवेदी यांनी दिली आहे उमेदवारांना उत्पन्न स्रोताबाबत शपथ पत्र यापूर्वी निवडणूक लढवली असेल तर मागील निवडणूकीत दिलेल्या उत्पन्नाचा गोषवारा तसंच मतदार संघात काय विकास योजना राबवणार याबाबतचा तपशील सादर करावा लागणार आहे बुलडाणा जिल्ह्यात उद्ववणारी संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता जलाशयांमध्ये उपलब्ध पाणी साठ्याचं काटेकोर नियोजन करणं आवश्यक आहे त्यासाठी सर्व यंत्रणांनी संयुक्तरित्या जबाबदारीने काम करावं असे निदेंश जिल्हाधिकारी डॉ निरूपमा डांगे यांनी आज दिले पाणी आरक्षण समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात आज आयोजित करण्यात आली त्यावेळी त्या बोलत होत्या उपलब्ध पाणी प्राधान्यानं पिण्यासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे असं त्यानीं यावेळी सांगितलं केरळमध्ये सबरीमाला धिल्या अय्यप्पा मंदिरात काल मध्यरात्रीपासून जमावबंदी आदेश लागू झाले आहेत महापूजा उद्या होणार असून त्यासाठी जय्यत तयारी झाली आहे सर्व वयोगटातल्या महिलांना मंदिरात प्रवेशाची अनुमती राहील या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर निषेधाचे सूर उमटत असल्यानं आणि गेल्या महिन्यात काही हिंसक घटना घडल्यानं मंदिर परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे एकूण दीडहजार पोलीस तैनात करण्यात आले असून मंगळवारपर्यंत जमावबंदी आदेश लागू राहील

वेस्ट क्रीजविरोधात कसोटी आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिकेत दमदार विजय मिळवल्यानंतर भारताचा आत्मविधास वाढला आहे जर्मनीत सुरू असलेल्या सालों खुल्या बद्धमिंटन स्पर्धेत भारताच्या शुभंकर डे यानं पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला काल झालेल्या उपात्य फेरीच्या सामन्यात त्यानं चीनच्या पेंगबो रेन याचा पराभव केला अमेरिकेच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी मुंबईचा माजी रणजीपट् सौरभ नेत्रावळकर याची नियुक्ती झाली आहे

काल सातारा अहमदनगर जिल्ह्यात तसंच कोकणात काही ठिकाणी आणि ठाणे जिल्ह्यात कल्याणडोंबिवली परिसरात पावसाच्या जोरदार सरींनी हजेरी लावली

तर विदर्भात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे